रंगणार

मिळवणाऱ्या सेरेना विल्यम्सचं आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात बिहारमधे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे

अशोक चौधरी नीरज कुमार संजय झा श्याम रजक बीमा भारती रामसेवकसिंग नरेंद्र नारायण यादव आणि लक्ष्मेश्वर राय अशी त्यांची नावं असून ते सर्व जनतादल संयुक्तचे सदस्य आहेत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सरकारी नोक यांत दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हिमाचल प्रदेश सरकारनं काल घेतला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काल शिमला इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय धेण्यात आला सरकारी नोकऱ्यांमध्ये वर्ग एक दोन तीन आणि चार च्या पदांना हे आरक्षण लागू होणार आहे वार्षिक चार लाखांपेक्षा कमी कौटुंबिक उत्पन्न असलेल्या तसंच अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग घटकांसाठी असलेल्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ नसलेल्या उमेदवारांना हे आरक्षण लागू होईल विनामूल्य वीज जोडणी देणाऱ्या मुख्यमंत्रे रोशनी योजनेलाही हिमाचल सरकारनं काल मंजुरी दिली राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पक्ष काँप्रेसमधे विलीन होणार असल्याच्या अटकळींना विराम दिला आहे मुंबईत काल पक्षाच्या बस्कीत ते म्हणाले की राष्ट्रवादी काँप्रेसला स्वतःची वेगळी ओळख असून ती जपण्यात येईल लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आढावा या बर्स्कीत घेण्यात आला तसंच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने चर्चा झाली काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अलिकडेच पवार यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरण्याच्या चर्चेला ऊत आला होता राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याविषयी काहीही चर्चा झाली नाही असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी सांगितलं तेलंगण राज्यनिर्मितीचा आज पाचवा वर्धापन दिन आहे

यानिमित्त आज मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या हस्ते हद्वाबादच्या पब्लीक गार्डन्स मद्यानावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला

तेलंगण मधली तेर सरकारी निमसरकारी कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था तसंच शाळा महाविद्यालयामधे ध्वजवंदनेचे कार्यक्रम होत आहेत तसंच सांस्कृतिक कार्यक्रमही होत आहेत तेलंगणच्या वर्धापनादिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तेलंगणच्या सर्व नागरिकांना राष्ट्रपतींनी उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत कष्टाळूपणा हे तेलंगणच्या रहिवाशांचं वश्रिष्ट्य असून राष्ट्रनिर्मितीत त्यांचं अमूल्य योगदान असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे विद्यापीठातल्या अभ्यासक्रमांमधे मोठा बदल घडवून आणायची गरज आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे उद्योगांनी विद्यापीठातल्या विविध शाखांशी चर्चा करुन त्यांच्या मदतीन सध्याच्या काळात आवश्यक असे अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार करायला हवेत असंही ते पुढं म्हणाले विशाखापट्टणम थं डेस्ट्री अँकँडमी डेरअँक्शन फॉर मेपुव्हमेंट ऑफ क्वालिटी ऑफ अँकेडमिक्सच्या वतीनं सुरु होत असलेल्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्वाटन प्रसंगी नायडू बोलत होते औद्योगिक संस्थांनी पुढं येऊन शक्षणिक संस्थांना त्यांच्या पायाभूत सुविधा आणि उच्च दर्जाचं संशोधन साहित्य तयार करायला पुढाकार घेतला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं देशाची शक्षणिक पद्धत आमूलाग्र रितीनं बदलायला हवी आणि विद्यापीठांनी तसंच तेर शक्षणिक संस्थांनी संशोधन वृत्तीचा विकास करायला हवा असं त्यांनी या परिषदेच्या उद्घाटनाच्या वेळी सांगितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देऊन ह्तात्म्यांना आदरांजली वाहिली देशाची सुरक्षितता आणि जनतेचं कल्याण ही मोदी सरकारची उद्दिष्टं असल्याचं ते म्हणाले इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ

कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील समितीनं सादर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात शिफारस केलेली त्रैभाषिक प्रणाली लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे जनतेची मतं जाणून घेऊन राज्य सरकारांशी विचारविनिमय करूनच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असं मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे कस्तुरीरंगन समितीनं मसुद्याच्या माध्यमातून शिफारसी केल्या असून हे सरकारचं धोरण नाही असं मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी स्पष्ट केलं कोणतीही एक भाषा कोणत्याही क्षेत्रात लादली जाणार नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितलं आहे असं ते म्हणाले हा फक्त मसुदा असून सरकार विविध राज्यांकडून माहिती गोळा करत आहे त्यानंतरच यासंदर्भात चर्चा होईल असं पोखरीयाल यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदी सरकारनं नेहमीच सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन दिलं असून कोणावरही कोणतीही भाषा लादली जाणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही स्पष्ट केलं आहे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ

कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील समितीनं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा सोपवला आहे झारखंडमधल्या दुमका जिल्ह्यात आज पहाटे नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सशस्त्र सीमा दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं तर चार जवान जखमी झाले आहेत तलदंगलच्या जंगलात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु असताना पहाटे साडेतीनच्या सुमाराला नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला यावेळी प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला यावेळी जंगलात पळून जाणाऱ्या पाच नक्षलवाद्यांना गोळ्या लागल्या अशी माहिती पोलीस अधीक्षक वाय

रमेश यांनी दिली एका जखमी जवानाला उपचारासाठी रांची इथं हलवण्यात आलं असून इतर तीन जवानांवर दुमका सदर रुग्णालयात उपचार सुरु आहेत लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या विसंगत असल्याच्या आणि बोगस मतदार असल्याच्या बातम्या निवडणुक आयोगानं फेटाळून लावल्या आहेत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेल्या मतदार संख्येचा दाखला देत बोगस मतदार नसल्याचा दावा आयोगानं केला आहे संकेतस्थळावर असलेली मतदार संख्या अंतिम नाही असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे या लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये मतदारांची वास्तविक संख्या आणि मतदान करणाऱ्यांच्या एकूण संख्येत विसंगती असल्याचा आरोप करण्यात आला आहे ईव्हीएम मध्ये झालेलं मतदान आणि टपाल मतपत्रिकांद्वारे केलेलं मतदान या दोन्ही ठिकाणच्या मतदानाची एकत्रित मोजणी केल्यानंतर अंतिम निकाल लावण्यात येतो यापूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर मतदारांची अंतिम प्रमाणीकृत आकडेवारी तयार करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागत होता यंदा मात्र लोकसभा मतदारसंघनिहाय मतदारांची आकडेवारी संकलित करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला असून सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात लवकरच माहिती प्राप्त होईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी राष्ट्रीय कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी केंद्रानं दिल्ली शिमला म्हेसूर अहमदाबाद आणि रांची या पाच शहरांची निवड केली आहे प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची सलग दुस यांदा निवड झाल्यावर सरकारनं हाती घेतलेला हा पहिलाच भव्य कार्यक्रम आहे

पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की काल रात्री तालिबान दहशतवाद्यांनी अफगाणी लष्कराचं स्फोटकं भरलेलं वाहन पळवून नेलं आणि ते राखीव पोलीस दलाच्या चौकीत घुसवून स्फोट घडवला

पुरुष एकेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचनं अटीतटीचा सामना जिंकत अंतिम सोळामध्ये स्थान निश्वित केलं आहे

सोफिया केनीनचा पुढचा सामना आठव्या मानांकित अॅशले बार्टीसोबत होणार आहे तृतीय मानांकित रोमानियाची सिमोना हालेप उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे पुरुष एकरीत जोकोविचसह अलेक्झांडर झेरेव आणि स्टीफनसो सिस्टीपस यांनी अंतिम सोळामध्ये स्थान मिळवलं आहे पुरुष दुहेरीत भारताचा लिएंडर पेस आणि त्याचा फ्रेंच साथीदार बेनॉईट पैरे जोडीचं आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आलं आयसीसी एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेचा सामना बांग्लादेशबरोबर होईल